मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आश्वासन आणि घोषणा केल्या जात आहेत त्याचबरोबर एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत

ते काल तुळजापूर इथं महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते लातूर जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारासाठीही शहा यांनी किल्लारी इथं काल सभा घेतली सांगली तसंच सोलापूर जिल्ह्यातही शहा यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभांना संबोधित केलं

औरंगाबाद जिल्ह्यातल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काल औरंगाबाद शहरात झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते मध्यमवर्गियांना घरं देण्याचं तसंच दहा रूपयात शिवभोजन एक रूपयात आरोग्य चाचण्या बेरोजगारांन भत्ता आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या घोषणेचा त्यांनी यावेळी प्नरूच्चार केला ठाकरे यांच्या काल औरंगाबादसह कन्नड वैजापूर आणि जालन्यातही प्रचार सभा झाल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त नव्हे तर चिंतामुक्त केलं जाईल असं आश्वासन त्यांनी जालना इथ बोलताना दिल दरम्यान शिवसेनेचे उमेदवार अर्ज्ञन खोतकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची रामनगर इथं जाहीर सभा झाली

ते काल यवतमाळ इथं वार्ताहरांशी बोलत होते विदर्भातले अनेक प्रश्न मुख्यमंत्री सोडवू शकलेले नाहीत बंद पडणारे उद्योग वाढती बेरोजगारी महिला अत्याचार महागाई या प्रश्नांची सोडवणूक करण्याची कुवत सत्ताधाऱ्यांमध्ये नाही असं पवार यांनी नमूद केलं दरम्यान पवार यांनी नागपूर जिल्ह्यातल्या काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ब्टीबोरी इथं काल जाहीर सभा घेतली

गोरठेकर यांनी काल मुदखेड बारड आणि अर्धापूर इथं प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद साधला याच मतदार संघातले वंचित बह्जन आघाडीचे उमेदवार नामदेव आयलवाड यांनी काल अर्धापूर शहरात घरोघरी जाऊन प्रचार केला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार दिलीप कंदक्र्ते यांनी काल शहरात प्रचार फेरी काढून मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या त्यांच्या प्रचारात जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर सहभागी झाले होते जिंतूर सेलू मतदार संघातल्या महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारासाठी उतर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल सेलू इथं सभा घेतली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच महाराष्ट्राची वाटचाल सुरु असल्याचं त्यांनी नमूद केलं बीड मतदार संघात महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांच्या काल तीन जाहीर सभा झाल्या तुळजापूर मतदारसंघातले महाआघाडीचे उमेदवार मध्रकर चव्हाण यांच्या प्रचारार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल तामलवाडी इथं जाहीर सभा घेतली गेल्या पाच वर्षात विविध क्षेत्रात केलेल्या विकास कामाच्या बळावर भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणूकीत बहमत मिळवणार असल्याचा विश्वास भाजप प्रवक्ते शहनवाज हुसैन यांनी व्यक्त केला आहे ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते यावेळी त्यांनी भाजप सरकारनं गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यात फलटण तसंच सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा इथं जाहीर सभा घेतली काँग्रेस आणि राष्टवादी काँग्रेस विलीनीकरणाबाबत काँग्रेस नेते सुशीलक्रमार शिंदे यांच्या विधानावरून मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही पक्षांवर टीका केली

ते काल सिंधूदर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं वार्ताहरांशी बोलत होते

ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते महायुतीच्या सरकारनं केंद्रात आणि राज्यात विविध विकास कामं केली असून यापुढेही हे सरकार भरीव विकास करू शकतं असा विश्वास मतदारांमध्ये असल्याचं ते म्हणाले हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे

पावसामुळे होणारी बिकट परिस्थिती खड्डे बँक घोटाळे बेरोजगारी यासारख्या मुद्यांवर त्यांनी सरकारवर टीका केली राज्याला प्रबळ विरोधी पक्षाची गरज असून मनसेकडे विरोधी पक्षाची जबाबदारी द्या असं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं गोरेगाव इथंही काल झालेल्या जाहीर सभेत ठाकरे यांनी पक्षाच्या धोरणाचा प्नरुच्चार केला भारतीय जनता पक्ष शिवसेना महायूतीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करुन निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांची पक्षातून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हकालपट्टी केली आहे यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर इथले दिलीप देशमुख पिंपरी चिंचवडचे बाळासाहेब ओव्हाळ मीरा भाईंदरच्या गीता जैन आणि तमसरचे चरण वाघमारे यांचा समावेश आहे काँग्रेस पक्षानंही गोंदिया जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे आणि भंडारा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांना पक्षातून काढून टाकलं आहे

ते काल अहमदनगर इथं वार्ताहजरांशी बोलत होते राज्याते कामगार शेतकरी मंदीत बंद पडलेल्या व्यापाऱ्यांचे प्रश्न बिकट होत असून सरकार तिकडे लक्ष देत नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली

त्या काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या भाजप सरकारनं गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांसह विविध समाज घटकांसाठी घेतलेल्या निर्णयाचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला मराठवाड्यासह महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा भाजपचा संकल्प असून त्यासाठी योजना राबवल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं औरंगाबाद जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष नामदेव पवार यांनी सांगितल

अग्रीमसाठी कर्मचाऱ्यांनी विहित नमुन्यात अर्ज करण्यास सुरुवात केली असून ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप अर्ज केले नाही त्यांनी तातडीनं अर्ज करण्याचं आवाहन महामंडळानं जारी केलेल्या पत्रकात केलं आहे

यात दोन मज्र जखमी झाले पोलिसांनी दोन ठेकेदारांना ताब्यात घेलत्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे